जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार विविध आव्हांनाना तोंड देत आहे असं ते म्हणाले केंद्र सरकार देशातल्या घटनात्मक संस्था उद्दवस्त करत असल्याचा काँग्रेसचा आरोप त्यांनी फेटाळून लावला काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं असं मोदी म्हणाले काँग्रेसनं देशावर आणीबाणी लादली न्याय व्यस्थेचं खच्चीकरण केलं मतदान यंत्रांच्या मुद्यांवरुन निवडणूक आयोगावर संशय घेतला सर्जिकल स्ट्रायिक वरुन लष्काराला अपमानित केलं असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कार्यकाळात देशानं विकासाची शिखरं गाठली असंही त्यांनी सांगितलं भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज चालू आर्थिक वर्षातला नाणेविषयक आणि पत धोरणाचा सहावा द्वैमासिक आढावा जाहीर केला यानुसार रेपो दरात पाव टक्के कपात केल्यानं आता रेपो दर साडे सहा टक्क्यांऐवजी सव्वा सहा टक्के तिका झाला आहे

या दरकपातीमुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जांचे दर कमी होण्याची शक्यता आहे

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालच्या सहा सदस्यीय पतधोरण समितीनं हा आढावा जाहीर करताना देशाच्या आर्थिक विकासातल्या मार्गावरची जोखीम समसमानरीत्या संतुलित करण्याच प्रयत्न केला आहे असं दास यांनी सांगितलं

रिजव्ह बँकनं शेतकऱ्यांसाठीच्या विनातारण कर्जाची मर्यादा साठ हजार रुपयांनी वाढवली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपयांपर्यंत विनातारण कर्ज मिळू शकेल बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या पतधोरण आढाव्यात रेपो दरात कपात केल्यानं लहान आणि मध्यम उद्योजक तसंच गृहखरेदी करण्या यांना परवडणारं कर्ज उपलब्ध होईल आणि एकंदर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं मत केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी व्यक्त केलं आहे त्यामुळे रोजगारनिर्मितीतही वाढ होईल असं त्यांनी म्हटलं आहे तर हा आढावा अतिशय संतुलित आणि दूरदर्शी असल्याचं केंद्रीय आर्थिक व्यवहार विषयक सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी म्हटलं आहे या आढाव्यात आर्थिक वृद्धी आणि चलनफुगवट्याचे वास्तववादी अंदाज व्यक्त केले आहेत असं ते म्हणाले

अवैध परदेशी मालमत्ता बाळगल्याचा आरोप वघेरा यांनी फेटाळाला असून हे आरोप म्हणजे आपल्या विरुद्ध राजकीय कारस्थान आहे असा दावा त्यांनी केला माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम आज आयएनएक्स मिडिया प्रकरणातल्या चौकशीसाठी आज ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयासमोर हजर झाले या चौकशीसाठी त्यांना समन्स पाठवण्यात आलं होतं ईडी आणि सीबीआयकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून यापूर्वी अनेक वेळा कार्ती यांची या दोन्ही संस्थांनी चौकशी केली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या परिणामकारक आणि जलद अंमलबजावणीसाठी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सहकार्याचं आवाहन केलं आहे पात्र शेतकऱ्यांची निवड सर्व राज्य सरकारांनी करायची असून बँक खात्यांपासूनची सर्व माहिती ऑनलाते संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यायची आहे असं त्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना याबाबत लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केलं आहे यामुळे या योजनेचा लाभ पात्र शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहोचवणं सरकारला सहजपणे शक्य होईल असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या पश्चिम बंगालच्या उत्तमरी भागातल्या राष्ट्रीय महामार्गाच्या फलकटा सालसालबारी खंड मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची पायाभरणी होणार आहे

शिक्षकांची भूमिका ही राष्ट्रनिर्मात्याची असून त्यांनी अत्यंत तन्मयतेनं आणि दूरदृष्टीनं विद्यादानाचं कार्य केलं पाहिजे असं मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे केंद्रीय विद्यालयं आणि नवोदय विद्यालय समितीच्या मुख्याध्यापकांच्या संमेलनात ते आज नवी दिल्लीत बोलत होते

अयोध्येत केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी उद्या पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी करतील

या प्रकल्पांमुळे अयोध्या आणि वाराणसी परिसरातल्या तिर्थाटनाला आणि पर्यटनाला चालना मिळणार असून जनतेच्या सामाजिक आर्थिक स्तरात वाढ होईल असं सूत्रांनी स्पष्टं केलं

थायलंडमधे झालेल्या ईगात चषक भारोत्तोलन स्पर्धेत भारताची महिला भारोत्तोलक साईकोम मिराबाई चानू हिनं आज सुवर्णपदक मिळवलं

या विजेते पदामुळे काही गुण मिळवत टोकियो ऑलिम्पकसाठी पात्र ठरण्यात तिला मदत होईल बिहारमधल्या मुजफ्फरपूर आश्रयगृहातल्या लैगिंक अत्याचारप्रकरणाची सुनावणी बिहारमधून दिल्ली खेल्या न्यायालयात येत्या दोन आठवडयात स्थलांतरित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिला सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं दिल्लीत साकेत शिल्या पॉक्सो न्यायालयाला या प्रकरणाची सुनावणी येत्या सहा महिन्यात पूर्ण करण्याचा आदेश दिला आश्रयगृहांच्या व्यवस्थापनाबाबत सर्वोच्च न्यायालयानं बिहार सरकारवर ताशेरे ओढले मुजफ्फरपूर प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रं बिहार सीबीआय न्यायालयातून साकेत श्रेल्या न्यायालयात दोन आठवडयाच्या आत पाठवण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले राज्यसरकारनं सर्व माहिती दिली नाही तर मुख्य सचिवांना समन्स बजावण्यात येईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं देशातल्या अल्पसंख्याकांच्या योगदानाचं महत्व पटवून घेण्याची आवश्यकता आहे असं काँप्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितलं ते आज नवी दिल्लीत काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत बोलत होते कुणीही राज्यघटना आणि देशापेक्षा मोठं नाही असं ते म्हणाले नोटबंदीमुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला अशी टीका त्यांनी सरकारवर केली राफेल घोटाळा आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत खुली चर्चा करायला आपण तयार आहोत असं आव्हानही राहुल यांनी यावेळी दिलं दहशतवादा विरुद्धची लढाई आता महत्वपूर्ण टप्प्यावर आली आहे असं उत्तर कमांडचे लष्कर प्रमुख लेफ्टनर जनरल रणबीर सिंग यांनी सांगितलं जम्मूत उधमपूर ॐ आज झालेल्या उत्तर कमांडच्या पदारोहण समारंभात ते बातमीदारांशी बोलत होते भारतीय लष्कारानं परिणामकारक दहशतवाद रोधक क्षमता विकसित केली असून त्यापासून उत्तम यश मिळत आहे असं ते म्हणाले जम्मू काश्मीर राज्य आव्हानात्मक टप्प्यामधून जात असलं तरी प्रगतीही साधत आहे असंही रणबीर सिंग यांनी स्पष्ट केलं

हिमाचल प्रदेश चे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेला नवसंजीवनी देण्यासाठी जागतिक स्तरावर एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे असं संयुक्त राष्ट्रसंघातले भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदुत के नागराज नायडू यांनी म्हटलं आहे